गवई आणि न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नावाची शिफारस केली आहे न्यायमूर्ती गवई मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत तर न्यायमूर्ती सूर्य कांत हे हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कार्यरत आहेत काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या कॉलेजियमची बैठक झाली त्यात या दोघांच्या नावाची शिफारस करण्यात आली झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि गुआहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस कॉलेजियमनं पुन्हा एकदा केली काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत निर्णय होईपर्यंत त्यांना लोकसभा निवडणूक लढवू देऊ नये अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयालानं आज फेटाळून लावली लंडनमधल्या एका कंपनीच्या वार्षिक अहवालात राहल गांधी यांचा उल्लेख ब्रिटिश नागरिक म्हणून केला असल्यानं त्यांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवावं असे निर्देश केंद्रसरकार आणि निवडणूक आयोगानं द्यावेत अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती मात्र कुठल्यातरी कंपनीनं त्यांचा ब्रिटिश नागरिक म्हणून उल्लेख केल्यानं ते ब्रिटिश नागरिक ठरत नाहीत असं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं ही याचिका फेटाळून लावली वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशात मराठा आरक्षण लागू करण्याच्या आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली

या याचिकेवरील सुनावणी नंतर सर्वोच्च न्यायालयानं आज हा निर्णय दिला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी आणि समाजसुधारक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही गोपाळ कृष्ण गोखले यांना आदरांजली वाहिली आहे

मात्र नालेसफाई धिम्या गतीनं सुरू असूनं या कामांत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांची हयगय करू नका असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले आहेत महापौरांनी काल पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांची पाहणी केली

त्यामुळे मिरजोळे आणि झाडगाव औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी शहराचा काही भाग आणि मिरजोळे शिरगाव मिन्या नाचणे कुवारबाव पोमेंडी कर्ला चिंद्रवली टिके या गावांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे काजळी नदीतला पाणीसाठा कमी झाल्यानं पाणीकपात केली जाणार असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री विशाखापट्टणम िं झालेल्या सामन्यात दिल्ली क्रिंटल्सनं सनरायजर्स हैदराबादवर दोन गडी राखून विजय मिळवला

दिल्लीनं हे आव्हान ऋषभ पंतच्या तडाखेबंद खेळीमुळे सहज पार केलं

आता दिल्लीचा सामना उद्या चेन्नई सुपर किंग्जशी होईल त्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात मुंबई डियनशी लढत देईल अंतिम सामना येत्या रविवारी हैदराबाद धिं होणार आहे

या गणनेत निसर्गप्रेमी वन्यजीव अभ्यासकांना निसर्गानुभवात सहभागी होण्याची संधी वन्यजीव विभागानं उपलब्ध करून दिली आहे मात्र ऑनलाईन नोंदणी शिवाय जंगलात प्रवेश नसून ही नोंदणी सहा मे पासून सुरू झाली आहे